हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे नवी दिल्लीत काल मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन ही मागणी केली सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गीय एसईबीसी आणि आर्थिक कमक्वत घटकांना देण्यात आलेल्या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी या जागा वाढवणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी डॉक्टर हर्षवर्धन यांना सांगितलं दरम्यान ग्रहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली

याचबरोबर अंकेक्षित डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी राष्टीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण एनईएफटी आणि रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट आरटीजीएस वरचं शुल्क रद्द करण्याचाही निर्णय बँकेनं जाहीर केला आहे चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा द्सरा द्वैमासिक आढावा काल भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल जारी केला पतधोरण समितीची बैठक संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली गेल्या चार महिन्यातली रेपो दरात केलेली ही सलग तिसरी कपात आहे रेपो दरात कपात केल्यामुळे वाहनकर्ज आणि ग्रहकर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता आहे रिव्हर्स रेपो दर साडेपाच टक्के तर बँक दर सहा टक्के राहणार आहे आर्थिक वृद्धी दराच्या यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजात बदल करून तो आता सात टक्के राहील असा नवा अंदाजही रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे लोकसभेचं उपसभापतीपद शिवसेनेला देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाकडे केली आहे असं शिवसेनेचे नेते राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी सांगितलं भाजपच्या नेतृत्वाकडे ही मागणी पोहोचवली असल्याचं ते म्हणाले

अयोध्येत राममंदिर उभारावं यासाठी शिवसेना वचनबद्ध असून त्याचाच एक भाग म्हणून ही अयोध्या भेट असल्याचं ते म्हणाले

त्यांनी नुकत्याच सुरु केलेल्या सेल्फी विथ सॅपलिंग या उपक्रमाला चालना देत पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं हे वृक्षारोपण केलं यानंतर जावडेकर यांनी भारतीय चित्रपट संग्राहलयाला भेट दिली

जागा वाटपाबाबत निर्णय नंतर जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते राज्य शासन द्रष्काळी स्थिती चांगल्यारीतीनं हाताळत असल्याचं सांगून येत्या रविवारपासून आपण द्रष्काळी भागाच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली या दौऱ्यात दृष्काळग्रस्तांना धान्य आणि चारा छावणीतल्या जनावरांसाठी चारा देण्याचं त्यांनी जाहीर केलं केंद्रात एकच मंत्रिपद मिळालं म्हणून शिवसेना नाराज नाही असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं

या आराखड्याच्या अंमलबजावणीचा त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते

अर्थमंत्र्यांनी मंदिराला पूर्वरूपात आणण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचंही सांगितलं औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ इथल्या श्री क्षेत्र घ्रष्णेश्वर मंदिर विकास आराखड्याच्या कामांचा आढावाही मुनगंटीवार यांनी घेतला मंदिर विकास आराखड्यातल्या कामांनी या मंदिराच्या वास्तू शिल्पात भर पडावी अशा सूचना मुनगंटीवार यांनी केल्या

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर काल मोठ्या उत्साहात साजरा झाला

या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण किल्ले रायगड विकास प्राधिकरण समितीचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये छत्रपती शिवरायांवर अभिषेक करण्याचा मान छत्रपती संभाजीराजे युवराज शहाजी यांचे समवेत उस्मानाबाद जिल्ह्यातले आत्महत्याग्रस्त शेतकरी आवदड यांच्या कुटंबियांना देण्यात आला या कुटंबाची सर्वस्वी जबाबदारी छत्रपती संभाजीराजे यांनी स्विकारली आहे

कंपनीचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे आणि इतरांविरोधात यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले असून याप्रकरणी अधिक पुरावे गोळा करण्यासाठी ईडीनं मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई केली

जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी हे निवेदन दिलं आहे लातूर कायमच दुष्काळाचा सामना करत असल्यामुळे उजनी ते लातूर या पाणीपुरवठा योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा असं या निवेदनात म्हटलं आहे

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरात काल वळवाचा पाऊस झाला

जालना औरंगाबाद परिसरात काल पावसाच्या हल्यक्या सरी झाल्या दक्षिण कोकणात काही ठिकाणी तसंच उत्तर कोकण मराठवाडा विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे

दरम्यान आज या स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातल्या नगर रचना विभागात काल सकाळी आग लागली यात महत्त्वाचे दस्तावेज तसंच फर्निचर जळून खाक झालं अग्निशमन विभागाच्या दोन बबांनी ही आग आटोक्यात आणली शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे मराठवाड्यातले नामवंत कबड्डीपटू आणि तेली समाजाचे जेष्ठ पदाधिकारी मनोहरराव पांगारकर यांचं काल दपारी जालना इथं निधन झालं त्यांच्यावर रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

जोशी यानं खोटा सातबारा तयार करून तुश्मन कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून केडीआर फार्म या नावानं प्लॉटवर घरे बांधून विकली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते

स्थानिक पोहणाऱ्या नागरिकांनी धरणात उड्या मारून तीन तरूणाना पाण्याबाहेर काढल्यानं ते बचावले रमझान ईदच्या निमित्तानं हे चार तरूण जायकवाडी धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते

धरण परिसरात पहाटे स्फोटाचे आवाज झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे धरण अभियंत्यांनी या प्रकरणी चौकशी करून अवैध मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे जाळे जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे